गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवी समारंभात दूर दृश्य माध्यमातून संवाद साधताना ते काल बोलत होते आज हर देशवासी पूरे संतोष से ये कह सकता है कि हमारी ज्यूडिशरी ने न्यायपालिका ने संविधान की प्राण वायु की सुरक्षा का अपना दायित्व पूरी दृढ़ता से निभाया है हमारी ज्यूडिशरी ने हमेशा संविधान की रचनात्मक और सकारात्मक व्याख्या करके खुद संविधान को भी मजब्रत किया है देशवासियों के अधिकारों की रक्षा हो निजी स्वतंत्रता का प्रश्न हो ऐसी परिस्थितियां रही हों जब देश हित को सर्वोच्च प्राथमिकता देनी हो ज्यूडिशरी ने अपने इन दायित्वों को समझा भी है और निभाया भी है भारतीय संस्कृतीत कायद्याचं राज्य या संकल्पनेला कायमच महत्व दिले गेले असून याचमुळे आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना नैतिक बळ मिळालं तसंच भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कायद्याचं राज्य स्थापन करण्याला घटनाकारांनीही महत्व दिल्याचं दिसतं असं ते म्हणाले भारतीय घटनेनं देशाच्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले असून जागतिक स्तरावरील न्यायव्यवस्था निर्माण करण ही सरकार तसंच न्यायपालिका यांची जबाबदारी आहे असंही मोदी यावेळी बोलताना म्हणाले

यावेळी सर्वोच्च न्यायालय आणि गुजरात उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसंच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी इत्यादि मान्यवर उपस्थित होते

केंद्र सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात नागरिकांच्या आरोग्य तसंच राहणीमान याला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

केंद्रीयआरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल राज्यांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्यअभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांसमवेत लसीकरणाबाबत द्ररदृश्य प्रणालीद्वारे आढावाबैठक घेतली त्या बैठकीत ही सूचना करण्यातआली प्रत्येक लसीकरण सत्रात सध्याच्या सरासरी संख्येपेक्षा अधिक व्यक्तींना लस देण्यास पुष्कळ वाव असल्याचं राजेश भूषण यांनी यावेळी सांगितलं लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या दरदिवसाच्या सरासरी संख्येचं विश्लेषण करून त्या संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीनं आवश्यक पावलं उचलावीत अशी सूचनाही या बैठकीत राज्याच्या आरोग्यसचिवांना देण्यात आल्या

पंडित भीमसेन जोशी संगीत संमेलन आकाशवाणीचे राष्ट्रीय संगीत संमेलन आता पंडित भीमसेन जोशी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल अशी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पूण्यात केली आर्य संगीत प्रसारक मंडळ यांच्या वतीनं भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्म शताब्दी आरंभ महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते

पान याच्या जोडीला आणखी एक माझ्या मनात आलं की दरवर्षी आपण आकाशवाणी संगीत संमेलन करतो

आकाशवाणीच्या संगीत संमेलनाला एक प्रतिष्ठाही आहे देशभरातले सगळे मान्यवर गायक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून या जन्मशताब्दीच्या वर्षापासून आकाशवाणी संगीत संमेलन यापूढे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन म्हणून साजरं करण्यात येईल

भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ याप्रसंगी उपस्थित होते स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत पाठ्य शिष्यवृत्ती पुढील वर्षापासून सुरु करण्याचा मानस सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला

यामध्ये प्रथमच प्रवेश घेण्यासाठी मुलींना देखील परवानगी देण्यात आली आहे

कृष्ण मेनन यांच्या हस्ते झालं होतं तेव्हापासून या शाळेनं भारतीय सैन्यासाठी उत्तमरित्या प्रशिक्षित असे विद्यार्थी घडवले आहेत

अशा या शाळेत आता मूलींच्या प्रवेशाची सोय झाली आहे आजवर केवळ मूलांसाठीच असलेल्या या शाळेच्या द्रष्टिनं ही ऐतिहासिक घटनाच म्हणावी लागेल सैन्य दलांमध्ये महिलांची संख्या वाढावी या दृष्टिनं केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षापासून सुरु केलेल्या प्ढाकारांचाच हा भाग आहे इयत्ता सहावीमध्ये या मुलींना प्रवेश मिळणार असून त्यासाठी एकंदर प्रवेशाच्या दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील यामुळे भविष्यातील सैन्यासाठी कारकीर्द घडवण्याकरिता या मूलींना एनडीए एएफएमसी यासारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा पाया तयार होईल

लातूर यवतमाळ नाशिक सातारा परभणी आदी ठिकाणी विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या बातमीदारांनी कळवलं आहे पुण्यातही वारजे आणि बाणेर याठिकाणी आंदोलन करण्यात आलं सरकारने नवीन कृषी कायदे रद्द करावेत अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावर स्वतः पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार धेऊन तोङगा काढावा अथवा नितीन गडकरी राजनाथ सिंह यासारख्या नेत्यांनी पुढे येऊन कोंडी फोडावी अशी अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काल पुण्यात व्यक्त केली

हा गह् वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर इथून आणला असल्याचं सांगण्यात आलं होतं यावेळी पोलिसांनी धान्य पावत्यांची तपासणी केली असता ती बनावट असल्याचं आढळून आलं

दरम्यान या अपघातासाठी कंपनी दोषी असल्याचं आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाईल तसच औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागांनी कारखान्याचा परिक्षण अहवाल तयार करावा अशा सुचना कामगार जलसंपदा लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश कडू यांनी दिल्या आहेत बचत गट भारतीय स्टेट बँके महाराष्ट्र मंडळ आणि धन फाउंडेशन मद्राई यांच्यात काल नांदेड इथ एका कार्यक्रमात महिला बचत गट सक्षमीकरणासाठी सामंजस्य करार करण्यात आला

मुंबई शहराचे संपर्कमंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली कर्णिक निधन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस आणि लोकप्रिय कामगार नेते र ग कर्णिक यांचं काल मुंबईत निधन झालं

कर्णिक यांच्या निधनामुळं आधारवड हरपल्याची भावना कामगार क्षेत्रातून व्यक्त होत आहे

पाहुण्या संघाचा कर्णधार ज्यो रूट यानं आपल्या शंभराव्या कसोटी सामन्यात दमदार द्वीशतकी खेळी करत मोलाचं योगदान दिलं

त्यानंतर तापमानात फार मोठा बदल संभवत नाही

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला यापुढेही असाच यशस्वीपणे सुरु ठेवायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा सुरक्षित अंतर राखा आणि विद्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार